ते काल नवी दिल्ली धिं जेपी मॉर्गन आंतरराष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत बोलत होते

सरकारच्या धोरणनिश्वतीत लोकांचा सहभाग मार्गदर्शक ठरला आहे असं त्यांनी सांगितलं भारतीय हवाई दलानं जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्राम्होस क्षेपणास्त्रांची अंदमान निकोबार द्वीपसमुहातल्या त्रक बेटावरून यशस्वी चाचणी केली आहे काल एक आणि परवा एक क्षेपणास्त्र सोडण्यात आलं हा नियमित अभ्यासाचा एक भाग आहे असं हवाईदलानं केलेल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे

या अभ्यासामुळे जमिनीवर मारा करण्याच्या हवाईदलाच्या क्षमतेत वाढ झाल्याचंही या संदेशात म्हटलं आहे

मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे

याशिवाय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे या सर्व ठिकाणी मतमोजणीचं चित्रीकरण केलं जाणार आहे

सातारा तालुक्यातल्या नवलेवाडी ओ मतदान यंत्राबाबत कोणताही आक्षेपार्ह प्रकार घडला नसल्याचं निवडणूक विभागानं स्पष्ट केलं आहे या मतदान केंद्रावरच्या मतदान यंत्राबाबत आक्षेप घेणाऱ्या दोन उमेदवार प्रतिनिधींनी सकाळी प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वीच्या अभिरुप मतदानावेळी कोणताही आक्षेप नोंदवला नाही दुपारी चार वाजता या दोघांनी आक्षेप नोंदवल्यावर त्यांना पुन्हा चाचणी मतदानासाठी संबंधित अर्ज भरून द्यायला सांगितलं असता त्यांनी त्याला नकार दिला त्यामुळे या तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचं संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील

गांगुली पुढच्या वर्षी जुलैपर्यंत या पदावर काम करतील मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात फारसा फरक पडला नाही राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत थोडी म्हणजे तीन अंकांची घसरण झाली